डिजिटल इंडिया हे एक जन आंदोलन असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सामाजिक कार्यकर्ते डॉ विकास आमटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते येत्या महिनाभरात राज्यात किमान पस्तीस कोटी वृक्षारोपण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यभरात येत्या तीस तारखेपर्यंत सर्वत्र ही मोहीम राबवण्यात येणार आहे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या कामागारांची नोंदणी करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं संबंधित विकासकाच्या हलगर्जीपणाकडे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला त्यामुळे विकासकासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनृष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कठेार कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली या घटनेतल्या जखमींच्या मदतनिधीत वाढ करावी अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली

यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेचा आढावा त्यांनी सदनासमोर मांडला मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यासंदर्भात आतापर्यंतच्या कार्यवाहीबाबत त्यांनी माहिती दिली गणिताच्या इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातलं संख्यावाचन या बाबतही माहिती देताना तावडे यांनी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक समिती स्थापन केल्याचंही सांगितलं

या आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दरम्यान कालच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव झाल्यामुळे भारत गुणतालिकेत अकरा गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे न्यूझीलंड अकरा गुणांसह तिसऱ्या तर इंग्लंड दहा गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे

स्पर्धेच्या साखळी फेरीत आज नोवाक जोकोविच आणि फिलीप कोलश्राइबर तसंच रॉजर फेडरर आणि लॉयड हॅरिस यांच्यात सामना होणार आहे